शेतकरीविरोधी वटहुकूम आणि या विधेयकांच्या निषेधार्थ मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा त्यांनी द्वीटद्वारे केली हरसिमरत कौर यांच्या राजीनाम्याआधी शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी लोकसभेत कृषीविषयक विधेयकांना विरोध केला ही विधेयकं पंजाबमधलं कृषी क्षेत्र नष्ट करतील असा दावा त्यांनी केला कृषीक्षेत्र खुले करणारी शेतकरी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन आणि सुविधा विधेयक शेतकरी हक्क आणि सुरक्षा किंमत हमी आणि कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती अशी तीन विधेयके केंद्र सरकारने संसदेत मांडली होती कौर यांच्या राजीमान्यानंतर यातली दोन विधेयकं काल लोकसभेत आवाजी मतदानानं पारित झाली

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण काल पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमात मुख्यमंत्री द्रदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते त्यावेळी ते बोलत होते मराठवाड्यातले प्रलंबित विकास प्रकल्प प्राधान्यानं पूर्ण करण्यात येतील आणि हा विभाग द्ष्काळ मुक्त करण्यात येईल असं ते म्हणाले मराठवाडा ही संतांची भूमी असून अन्याय मोडून काढण्याची क्षमता या भागात असल्याचं तसंच समुद्धी महामार्गामुळे मराठवाडा समुद्ध होणार असल्याचं ते यावेळी म्हणाले सध्या मराठवाड्यातल्या जनतेनं कोरोना विषाणू मुक्तीच्या लढ्यात सामील होऊन मराठवाडा या विषाणू संसर्गातून मुक्त करावा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्र कुलगुरू डॉ प्रविण वक्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं दौलताबाद इथं देवगिरी किल्ल्यावर नायब तहसिलदार रतनसिंग साळोख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं

उद्धव भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं

या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू झाली आहे

गुजरात आणि कर्नाटक राज्यात शंभर टक्के प्रवासी वाहतूक सुरु केल्याच्या धर्तीवर राज्यातही महामंडळाच्या बसेसद्वारे पूर्ण आसन क्षमतेनं वाहतूक सुरु करायला महाव्यवस्थापक वाहतूक यांनी मंजुरी दिली आहे प्रवास करताना प्रवाशांनी मास्क लावणं आणि सॅनिटायझरचा वापर करणं तसंच बसेस पूर्णपणे निर्जंतूक करुनच मार्गस्थ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल सांगितलं

मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार पूर्ण प्रयत्न करेल असं ते म्हणाले

या पार्श्वभूमीवर ग्रहमंत्री देशमुख यांनी ही माहिती दिली राज्य सरकारनं जाहीर केलेली भरती स्थगित करावी अशी मागणी सातारा इथले भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे केली आहे

ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची सुनावणी सुरू असताना केंद्र शासनानं देखील वकील नियुक्त करणं आवश्यक होतं कारण केंद्र सरकारने दहा टक्के आरक्षण वाढवलं असल्याचं भ्जबळ म्हणाले

सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाच्या आरक्षणावर दिलेल्या स्थगिती निर्णयावर प्नर्विचार याचिका दाखल करावी दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावून अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण द्यावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आंदोलनकत्यांना भेटून आरक्षणासाठी पाठपुरावा करू अस आश्वासन दिल

कार्यकर्त्यांनी यावेळी सरकार विरोधी घोषणा देत आरक्षण स्थगिती रद्द करण्याची मागणी केली

यामध्ये मराठवाड्यातल्या सहा पोलीस अधीक्षकांचा समावेश आहे मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्था महासंचालक कार्यालयाचे सहायक पोलीस महानिरीक्षक विनायक देशमुख यांची जालन्याचे पोलीस अधीक्षक म्हणून राज्य गुप्प वार्ता विभागाचे पोलीस उपायुक्त राजा रामस्वामी यांची बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून ठाणे शहराचे पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी नांदेडचे पोलीस अधीक्षकपदी नागपूरच्या राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक निखिल पिंगळे यांची लातूरचे पोलीस अधीक्षक पदी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे तांत्रिक सेवा अधीक्षक राकेश कलासागर यांची हिंगोलीच्या पोलीस अधिक्षकपदी बदली झाली आहे तर परभणीच्या पोलीस अधीक्षकपदी जयंत मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून यशस्वी करावी असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले

औरंगाबाद शहरात रात्री काही वेळ विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला लातूर जिल्ह्यात औराद शहाजनी इथं ढगफूटी झाली

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम आणि उमरगा तालुक्यात जोरदार पाऊस झाला

औरंगाबाद जिल्ह्यातलं पैठणचं नाथसागर धरण शंभर टक्के भरलं आहे

त्यामुळे धरणातून मन्याड नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्यानं प्रशासनानं नदीकाठच्या नागरीकांना सावधानतेचा इशारा दिला आहे नांदेड शहराजवळच्या डॉ

औरंगाबाद शहरातल्या शिवाजीनगर इथल्या रेल्वे उड्डाण पुलाची प्रलंबित मागणी संदर्भातलं सर्वेक्षण राज्य सरकार आणि रेल्वे विभागानं संयुक्तपणे केलं असून रेल्वे मंडळाकडे अंतिम मंजुरी प्रलंबित होती यादव यांनी आठवडाभरात याला मंजुरी देण्याचं आश्वासन दिल्याचं जलील यांनी कळवलं आहे दरम्यान मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी औरंगाबादमध्ये ध्वजारोहणास उपस्थित न राहिल्याबद्दल आपल्यावर टीका केली जात असली तरी आपण दिल्लीत मराठवाड्याच्या खऱ्या विकासासाठी काम करत आहोत असंही खासदार जलील यांनी म्हटल आहे

जालना इथं शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी आध्निक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या

नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातल्या होनगाव इथल्या आरोग्य प्राथमिक केंद्रात भाजपच्या वतीनं फळ वाटप करण्यात आलं

या प्रयोगशाळेमुळे काही वेळातच कोरोना विषाणू बाधित रुग्णांचं निदान होण्यास मदत होईल

या निवडीमुळे हिंगोली जिल्ह्याला राज्य स्तरावर ग्रंथालय चळवळीसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे

निफाड तालुक्यात विंचूर इथं नाशिक औरंगाबाद मार्गावर रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं